सिडनी क्रिकेट कसोटीत भारताचा डाव संकटात

या संदर्भात काल आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी को विन सॉफ्टवेअर संदर्भात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापना संबंधीच्या विशेषाधिकार समितीचे प्रमुख राम सेवक शर्मा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते

आधार प्रणालीचा या लसीकरणासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे आधार क्रमांकावर नोंदलेले दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार असून एसएमएस द्वारे लसीकरणाबद्दल संपर्क साधला जाणार आहे लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाची तारीख आणि इतर माहितीसह त्याची नोंद केली जाईल असंही शर्मा यांनी सांगितलं

बर्ड फ्ल्यू बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं बाधित राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रासह केरळ राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा गुजरात आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील दोन कुक्कुटपालन केंद्रांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं जलद प्रतिसाद पथकं तयार केली आहेत सर्व बाधित राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत गुजरात राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आणखी काही पक्षांचे अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं आढळून आलं असून त्यांचे नमुने दिल्ली आणि महाराष्ट्रातील प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान बाधित राज्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली केंद्रीय पथक बाधित राज्यांना भेटी देत आहेत

राज्याचा पशु संवर्धन विभाग परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेऊन आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि अफवा पसरवू नयेत असं आवाहन राज्याचे पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे

त्यामुळं मुरंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत

हंगामी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी हे जाहीर केलं नेपाळच्या नव्या नकाशाबद्दलचा मुद्दा या चर्चेचा भाग असेल असं ओली यांनी म्हटलं आहे भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रंगला यांच्या नेपाळ भेटीनंतर चर्चेची कार्यक्रम पत्रिका ठरवण्यात आली गोळीबार जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी पूँछ आणि कथुआ जिल्ह्यांमध्ये काल नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगत विविध ठिकाणी पाकिस्तानी सैन्यानं युद्धबंदीचं उल्लंघन करुन बेछूट गोळीबार केला तथापि यामध्ये भारतीय बाजूचं काही नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप कळू शकलं नाही

चार जण या घटनेत जखमी झाले आहेत

या हल्ल्यांमागील उद्देश समजू शकला नाही

राष्ट्रीय मानक ब्युरोनं त्याला मान्यता दिली आहे जम्मू आणि काश्मीर सरकारच्या बीज भांडवल निधी योजनेखाली या केंद्रासाठी निधी देण्यात आला आहे

अशा मुदतबाह्य परवान्यांचं नूतनीकरण करण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती आता भारतीय नागरिक परदेशातील भारतीय दूतावासांद्वारे नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात नंतर हे अर्ज भारतातील वाहन पोर्टलवर पाठवले जातील आणि संबंधित रस्ते वाहतुक अधिकारी त्यांच्यावर विचार करतील

राजधानी जकार्ता इथून शनिवारी दुपारी पोंटियानाकच्या दिशेनं जाणारं हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांत रडारवरुन नाहीसं झालं होतं

शिक्षण विभाग स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नियमावली काल केंद्राद्वारे जाहीर करण्यात आली

युवा महोत्सव बाराव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला उद्यापासून संसद भवनात सुरवात होत आहे युवा नवभारताचा उत्साह ही या वेळच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं असून सर्व राज्यं त्यामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली स्वामी विवेकानंद जयंतीचं निमित्तानं दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आठवडाभर चालणार असून विविध स्पर्धांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनं परिसंवाद साहसी कार्यक्रम आदींचाही महोत्सवात समावेश आहे राष्ट्रीय युवा पुरस्कारांचं वितरणही या वेळी करण्यात येणार आहे

महोत्सवातले विजेतेही यावेळी आपली मतं मांडतील लोकसभेचे सभापती ओम बिर्ला शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

त्यानंतर या महिन्याच्या एक तारखेपासून राज्य युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या संसदेच्या सभागृहात राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या अंतिम फेरीतल्या स्पर्धकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार